ते आज आंध्रप्रदेशातल्या अनंतपूर कडप्पा कुरुनुल नरसाराओप आणि तिरुपती खल्या भाजपा कार्यकर्त्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते

त्यांनी काँप्रेसमुक्त भारताची चळवळ चालवली होती आणि त्यांच्या जावयाने काँग्रेसपुढे आपली मान तुकवली आहे अशा शब्दात मोदी यांनी नायडू यांच्यावर रीका केली आसाम करारातील कलम सहाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रसरकारनं एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची अधिसूचना जारी केली आहे या कलमाअंतर्गत आसाममधील लोकांची सांस्कृतिक सामाजिक भाषीक ओळख जपणं वारसा जतन करणं आणि प्रोत्साहन देणं यासाठी प्रशासकीय संरक्षण नियम आणि घाज्ञात्मक तरतूद करणं आवश्यक आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या कार्यकाळात वाळू माफियांना संरक्षण दिले असल्याचा आरोप भाजपाने केला आहे अखिलेश यादव खाणमंत्री असताना मागावलेल्या ई डिस्मधे नियमावलींकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं असा आरोप भाजपा नेते आणि उत्तरप्रदेशमधले मंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांनी केला आहे ते आज दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते अवैध खाण प्रकरणात गुंतलेल्यांबरोबर असलेल्या संबंधाबाबत अखिलेश यांनी स्पष्टीकरण दयावं तसंच केंद्रीय अन्वेष्ण विभागाने अखिलेश यादव यांची चौकशी करावी छाप्याच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित करत यादव यांनी बचारवात्मक पवित्रा घेतला असला तरीही भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यायलाच हवे असंही सिंग यांनी म्हाळे आहे

शिवन यांनी दिली आहे

पुढल्या तीन महिन्यात चांद्रयान मोहीम सुरु होणार असून आतापर्यंत शोध न घेतल्या गेलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर ह्या मोहिमेतलं यान उतरेल अशी माहिती त्यांनी दिली

या अमृत महोत्सवीवर्षाचा भाग म्हणून अंतराळ तंत्रज्ञानातल्या विविध संकल्पना जन्माला घालणारी केंद्रही विचीसह देशाच्या विविध भागांमध्ये स्थापन केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ही गरज व्यक्त केली आहे या पत्रात पवार यांनी देशातल्या ऊस उत्पादक शेतक यांच्या समस्या नमूद केल्या असून या शेतक यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत साखरेचं विक्रमी उत्पादन झालं असून साखरेचे दर कमालीचे घसरले आहेत त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांचे पैसे वेळेवर देऊ शकत नाहीत

ते आज लातुरात भारतीय जनता पार्थिष्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते प्रत्येक घर आणि व्यक्तिपर्यंत केलेलं काम पोचवा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं या मेळाव्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा हेही उपस्थित होते विर राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या नावावर निवडणुका जिंकल्या जातात मात्र भाजपात निवडणुकीतला विजय हा बुथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर मिळतो असं शहा यांनी यावेळी सांगितलं बुथप्रमुख असतो त्याच धर्तीवर मतदार यादीच्या प्रत्येक पानाचा प्रमुख नेमावा अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे याही या मेळाव्याला उपस्थित होत्या वस्त्रोदयोग क्षेत्राशी संबंधितांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकारनं विविध पावलं उचलल्याचं वस्त्रोउदयोग मंत्री स्मृती ज्ञाणी यांनी सांगितलं त्या आज नवी दिल्लीत वस्त्रोदयोग क्षेत्राची सिद्धता आणि नविन मार्ग याबाबत एका राष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या ताग उत्पादक शेतक यांच्या कल्याणाबाबत विशेष लक्ष देत आहे असं त्यांनी सांगितलं वस्त्रोदयोग क्षेत्रातली कामगिरी तसंच कार्यक्षमतेचा विकास करण्याबाबत विविध उपाययोजनांवर या परिषदेत भर देण्यात आला

या खड्डयांची भिंत कोसळून त्यात गावकरी खाणीत अडकले हा व्यवसाय हे गावकरी अनेक वर्ष सरकारी नियंत्रणाशिवाय करत असल्याचं या प्रातांच्या गव्हर्नरचे प्रवक्ते निक मोहम्मद नाझरी यांनी सांगितलं

पावसामुळेच आजच्या दिवसाचा खेळ उशीरानं सुरु झाला

उद्या सामन्याचा पाचवा आणि शेव आ दिवस आहे

ते आज दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते दैनंदिन जीवनतातल्या समस्यांचा सामना करण्यासाठी युवकांनी समाजमाध्यमांद्वावरे आवाज उठवावा मात्र खोडी बातम्या पसरवणारे आपल्यापेक्षा वेगळी राजकीय विचारधार असलेल्यांविरुद्ध असभ्य भाषेचा वापर करतात त्याला आळा घातला पाहिजे खोज्ञा बातम्यांची समस्या दूर करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करणा यांनी स्वयंनियंत्रण केलं पहिजे असंही राठोड म्हणाले

आधारबाबत विरोधाभास आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आधारबाबत उदासीन राहिलं अशी शिका जेमी यांनी केली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बारीपाडा िंक झालेल्या सार्वजनिक सभेत ओदिशा सरकार महिला आणि मुलींच्या कल्याणाबाबत गंभीर नसल्याची ींका केली होती पिपिली सामूहिक बलात्कार प्रकरणाचा राज्य सरकारनं फेरतपास करावा असं मोदी यांनी सांगितलं होतं भारतीय हवामान विभागानं अंदमान निकोबार बेठिया वादळ असलेल्या परिसरात केशरी बावठी फडकावला आहे केशरी बावता म्हणजे या परिसरामधे वाईतकिंवा विपरीत हवामानाची शक्यता असून रस्ता वाहतूक आणि हवाई मार्गात अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे परिसरातल्या लोकांनी सर्तकता बाळगावी अंदमान द्वीपसमुहात आलेलं पाबुक हे चक्रीवादळ आज संध्याकाळी अंदमाननिकोबार बेध्मिर धडकेल असा शिवारा हवामान विभागानं जारी केला आहे

ते पुढे उत्तर आम्नेयकडून ईशान्येकडे म्यानमारच्या किना याकडे सरकत मंदावत जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं शिष्टमंडळ देखील असणार आहे